प्रण्यात सध्या तरी पाणी कपात नाही संपर्क मंत्र्यांची ग्वाही फणी ओदिशात मोठा विध्वंस घडवून आणणार फणी चक्रीवादळ आता पश्चिम बंगाल मध्ये दाखल झाल असल तरी यापुढे त्याची तीव्रता कमी होत जाणार आहे हे वादळ आज दिवसभरात पश्चिम बंगाल पार करून बांगलादेशात प्रवेश करेल तिथे त्याचं रुपांतर तीव्र कमी दाबाच्या पट्टयात होऊल हा कमी दाबाचा पट्टा उद्या संध्याकाळ पर्यंत असाम ओलांडून थेट अरुणाचल प्रदेश पर्यंत पोहोचेल

वादळामुळे तिथली हजारो झाडं उन्मळून पडली तर अनेक कच्ची घरं जमीनदोस्त झाली आहेत

या ठिकाणी आपद्ग्रस्तांना मदत पोचवण्याचं काम रेल्वे मोफत करणार आहे गेल्या काही दशकातलं ओडिशामधलं हे सर्वात मोठं वादळ असून यामुळे प्रचंड आर्थिक नुकसान झालं आहे आज आणि उद्या भुवनेश्वर तसंच कोलकाता इथून जाणारी आणि येणारी सर्व विमान कंपन्यांची विमानं रद्द करण्यात आली आहेत मसद अझर संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केल्यानंतर काल पाकिस्तान सरकारनं जैश ए मोहम्मद संघटनेचा म्होरक्या मसूद अझर याची मालमत्ता गोठवण्याचे आणि त्याच्यावरील प्रवासबंदीचे आदेश जारी केले मसूदच्या शस्त्रास्त्रं आणि स्फोटकं खरेदीविक्री करण्यावरही बंदी घालण्यात आली आहे निवडणक लोकसभा निवडणुकीतील पाचव्या टप्प्याचं मतदान येत्या सोमवारी होणार असून या साठीचा प्रचार आज संध्याकाळी संपणार आहे

राजस्थानमध्ये या टप्प्यात मतदान होणार असून तिथं काल विविध राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी प्रचारसभा घेतल्या सर्वोच्च न्यायालय पुढील आठवड्यात व्हीव्हीपॅटबाबतच्या पूनर्विचार याचिकेवरील सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयानं काल सहमती दर्शवली गेल्या महिन्यात प्रत्येक विधानसभा मतदार संघातील पाच मतदान केंद्रांवर व्हीव्हीपॅट पडताळणी करण्याचे आदेश न्यायालयानं निवडणूक आयोगाला दिले होते मात्र ही संख्या वाढवावी अशी मागणी विरोधी पक्षनेत्यांनी या याचिकेद्वारे केली होती पाणी टंचाई राज्यात टंचाई परिस्थितीत येत्या जूलै अखेरपर्यंत पाणी उपलब्ध व्हावं यासाठी विशेषतः मराठवाडा नाशिक तसंच विदर्भातल्या धरणामधल्या पाणीसाठ्यांचं योग्य नियोजन करण्याच्या सूचना मुख्य सचिव यू

मदान यांनी काल संबंधित विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिल्या पाणीटंचाई असलेल्या गावांमध्ये टँकरनं सुरळीत पाणी पुरवठा होईल याची दक्षता घेण्याबाबत त्यांनी निर्देश दिले मदान यांनी काल टंचाईग्रस्त जिल्ह्यातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतला

शहीद यवतमाळवलढाणा गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी घडवलेल्या भूसूरूंग स्फोटात शहीद झालेले यवतमाळच्या आर्णी तालुक्यातल्या तरोडा इथले जवान अग्रमन रहाटे यांच्या पार्थिव देहावर काल त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले तसंच बुलढाणा जिल्ह्यात देऊळगावराजा तालुक्यातल्या आळंद इथले सर्जेराव ऊर्फ संदीप एकनाथ खार्डे आणि मेहकर इथले राजू नारायण गायकवाड या दोन्ही वीर जवानांवर काल त्यांच्या मुळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी उपस्थितांनी साश्रूनयनांनी शहीदांना अखेरचा निरोप दिला पाणी पूणे शहराला पाणी पूरवठा करणाऱ्या धरणांची पातळी खालावली असली तरी जून अखेरपर्यंत पाणी कपात करण्यात येणार नाही अशी ग्वाही संपर्कमंत्री गिरीश बापट यांनी काल दिली धरणातील उपलब्ध जलसाठ्याचं योग्य नियोजन करण्यासाठी बापट यांनी काल एक तातडीची बैठक बोलावली होती

चंद्रकांत पाटील आरक्षण पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणासाठी मराठा आरक्षण यावर्षी लागू न करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहे राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली आरक्षणाचा कायदा लागू झाल्यानंतर राज्य सरकारनं पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू केल्याचं सांगुन हा मुद्दा न्यायालयात आज सादर करणार असल्याचं पाटील म्हणाले उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं गेल्या गुरुवारी आरक्षण यावर्षीपासून लागू न करण्याचा निर्णय दिला होता भिलार महाबळेश्वर जवळच्या भिलार इथल्या पुस्तकांचं गाव या प्रकल्पाला आज दोन वर्षं पूर्ण होत आहेत या निमित्त भिलार इथं विविध उपक्रम आणि कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती राज्य मराठी विकास संस्थेचे प्रभारी संचालक आनंद काटीकर यांनी काल आकाशवाणीशी बोलताना दिली साप्ताहिक रजेचा आनंद पुस्तकांच्या गावात घ्या असं आवाहन करताना ते म्हणाले बघता बघता या प्रकल्पाला दोन वर्ष पूर्ण होताएत या निमित्ततानं दोन छोट्या कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे एक कार्यक्रम आहे प्स्तक जाणून घेऊया ही कार्यशाळा ही कार्यशाळा पूर्वनोंदणी करणाऱ्यांसाठीच आहे विशेषतः ग्रंथपाल ग्रंथावर प्रेम असणारी माणसं ह्यांना एखाद्या पुस्ताकाची तांत्रिक बाजू आणि एखाद्या पुस्तकाची आशयाची बाजू या दोन्हीं अगांनी मार्गदर्शन करणार आहे आपल्यातलेच एक पुस्तक वेडे बदलापूरचे श्रीयूत श्याम जोशी दुपारी तीन ते पाच अशी दोन तास ही कार्यशाळा त्याचबरोबर संध्याकाळी साडेपाच वाजता कौशल जिमदार आणी त्यांच्याबरोबर नदेश उमप वैगरे वैगरे मंडळींचा मी अमृताचा वसा हा मराठी गाण्यांचा कार्यक्रम व्हायचा आहे हा कार्यक्रमही खुला आहे त्यामुळे दोन्ही कार्यक्रमांसाठी महाराष्ट्रभरातील सर्व रसिकांना आग्रहाचं आमंत्रण

या बैठकीत आगामी काळात कार्यक्रम अधिक आकर्षक आणि लोकप्रिय करण्याबाबत तसंच महसूलवाढी संदर्भातही चर्चा करण्यात आली यावेळी पश्चिम विभागाचे कार्यक्रम विभागाचे अतिरिक्त महासंचालक नीरज अग्रवाल अध्यक्षस्थानी होते तर महसूल विभागाचे अतिरिक्त महासंचालक अशोक गूप्ता पूणे आकाशवाणीचे केंद्र संचालक गोपाळ आवटी आणि आकाशवाणी मुंबईच्या सहाय्यक संचालक सूजाता परांजपे या वेळी उपस्थित होत्या लातर् लातूर जिल्ह्याचे संपर्क मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी काल जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करुन गावपातळी पर्यंत पाणी आणि चारा टंचाई या विषयाची माहिती घेतली टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाला आवश्यक सूचना दिल्या आहेत मात्र तरीही कोणाला याबाबत समस्या जाणवेल त्यांनी आपल्याशी थेट संपर्क साधवा आपण चोवीस तासात ती समस्या सोडवू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली जालना जायकवाडी योजनेमधून मोठ्या प्रमाणात होणारी पाणीगळती तसंच पाणीचोरीच्या घटनांमुळे जालना शहराचा पाणीप्रवठा विस्कळीत झाला आहे शहरातल्या अनेक भागात गेल्या महिनाभरापासून पाणी प्रवठा झालेला नाही त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे या पार्श्वभूमीवर काल नागरिकांनी जालना देऊळगावराजा मार्गावर दीड तास रास्तारोको आंदोलन केलं नगरपालिकेच्या पाणीपुरवठा अभियंत्यांनी पाणीपुरवठ्याचं आश्वासन दिल्यानंतर नागरिकांनी आंदोलन मागे घेतलं वाशिम येत्या खरीप हंगामामध्ये कापूस पिकावरील गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रभावीपणे नियोजन करण अत्यावश्यक आहे यासाठी सर्व कापुस उत्पादक शेतकऱ्यांनी गुलाबी बोंड अळीचा जीवनक्रम खंडीत करण्याकरता उपाययोजना कराव्यात असं आवाहन कृषि विभागानं केलं आहे शेवटच्या वेचणीनंतर शेतातील गवताचे यंत्राने लहान लहान तुकडे करुन शेतात जाळावेत संपुर्ण शेत स्वच्छ कराव तसंच कापूस पिकाची पूर्व हंगामी लागवड टाळावी अशा सूचना कृषी विभागानं दिल्या आहेत

महापालिका आयुक्त एम डी सिंह यांनी काल ही माहिती दिली आहे टंचाईग्रस्त लातूर शहर हा कलंक पुसण्यासाठी सर्वांनी मिळून एकत्रितपणे प्रयत्न करु त असं आवाहन एम डी सिंह यांनी केलं आहे बनावट खत साठा जप्त जालना जालना जिल्ह्यातल्या गुंडेवाडी शिवारातल्या राजलक्ष्मी फर्टिलायझर्स कंपनीच्या गोदामावर जिल्हाधिकारी आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी काल रात्री उशिरा छापा टाकला

मधमाशा हल्ला पूणे जिल्ह्यात उन्हाळी शिबिरातील सुमारे सव्वाशे विद्यार्थ्यावर काल मधमाशांनी हल्ला केला वेल्हे तालुक्यातील गूंजवणी इथं हे विद्यार्थी शिबिरातील उपक्रम करत असताना त्यांच्यावर मधमाशांनी हल्ला केला स्थानिक नागरिकांनी त्यांना आपल्या घरात नेऊन पुढील त्रासापासून वाचवलं सर्व विद्यार्थी सुरक्षित असून त्यांच्यावर जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार केल्याची माहिती वेल्ह्याच्या गटविकास अधिकाऱ्यांनी दिली

यात कोणत्याही प्रकारची जिवीत अथवा वित्तहानी झाल्याचं वृत्त नाही

तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाङ्यात हवामान कोरड राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे आकाशवाणी पुणे केंद्रावरच प्रादेशिक बातमीपत्र संपल नमस्कार